जगात आरोग्य व्यवस्थेत भारताची प्रतिमा आणि आत्मविश्वास नव्या पातळीवर पोचला असून कोरोना संकटाच्या काळात आरोग्य क्षेत्रातल्या भारताच्या ताकदीची दखल जगानं घेतली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आरोग्य क्षेत्राविषयीच्या वेबिनारमधे बोलत होते कोरोनाच्या संकटकाळात सरकारनं अल्पावधीत उत्तम आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण केल्या सरकार आणि खासगी क्षेत्राच्या समन्वयातून चाचणी प्रयोगशाळांचं व्यापक जाळं उभारलं त्यामुळे या आजाराला प्रभावीरित्या तोंड देता आलं असं ते म्हणाले यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी केलेली अभूतपूर्व तरतूद सरकारची देशवासियांच्या आरोग्याबद्दलची बांधिलकी दाखवणारी आहे

त्यामुळे आरोग्य सुविधांमधे सुधारणा होईल तसंच अधिक रोजगारही निर्माण होतील असं ते म्हणाले लोकांना निरोगी ठेवण्यासाठी भारत एकाचवेळी चार आघाड्यांवर काम करत आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं पहिल्या आघाडीवर आजाराला आळा आणि तंद्रूस्तीला उत्तेजन तर दूसऱ्या आघाडीवर गरीबांना स्वस्तात परिणामकारक उपचार प्रवण्यावर भर दिला आहे तिसऱ्या आघाडीवर आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक यांची संख्या आणि गुणवत्ता वाढवणं तर समस्यांवर मात करण्यासाठी सतत काम करत राहणं ही चौथी आघाडी आहे असं ते म्हणाले

कोरोना अद्याप गेलेला नाही पण तरीही अनेक लोकांनी मास्क लावणं सोडून दिलं आहे हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंताजनक आहे असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे

कोरोनाबाबत सतर्कता जागरुकता आणि नियमांचं सर्वांनी पालन करणं हीच खरी समाजसेवा ठरेल असं ते म्हणाले

थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा आहे असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात नमूद केलं आहे मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण आयृष्य समाज शिक्षणासाठी वेचलं त्यांनी वाईट रूढी प्रथांना झटकून टाका असं सांगतानाच माणसाच्या मुलभूत गरजांसह शिक्षण रोजगार आरोग्य पर्यावरण अशा गोष्टींबाबतही परखड भाष्य केलं आहे त्यासाठी समाजाला दशसुत्रीही दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संत गाडगेबाबा यांना अभिवादन केलं आहे पवार म्हणालेत की संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी विचारांचे कृतीशील संत समाजसुधारक होते समाजातील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता अनिष्ठ रुढी परंपरांच्या निर्मुलनासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमीत्तानं राज्यात आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

यात स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला नांदेड जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक मुंडे यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अमरावती ब्रिल्या संत गाडगे बाबा विद्यापीठातही आज गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ राजेश जयपूरकर आणि कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्याला पुष्प अपर्ण केली संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला यावेळी नायब तहसीलदार अशोक मिरगे यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं जिल्हाधिकारी कार्यालयातले तिर अनेक अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते

अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच महोत्सव असून तो ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीनं संवादाला चालना देणं तसंच भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे देशभरातून अनेक खेळणी उद्योजक या महोत्सवात सहभागी झाले आहेत लव्हली टॉयज या मुंबईतल्या खेळण्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक प्रफुल्ल पाणगांवकर यांनीही या महोत्सवात सहभाग घेतला आहे या उद्योगक्षेत्राच्या विकासासाठीच्या आपल्या अपेक्षा त्यांनी आकाशवाणीकडे व्यक्त केल्या

त्यांनी आज पोहरादेवी श्वं भेट देऊन धर्म पिठाचं दर्शन घेतलं त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी असून चव्हाण कुटुंबीयांच्या दुखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं पूजा चव्हाण मृत्यूवरून विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत माझ्यावरचे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि पोलीस तपासातून सत्य बाहेर येईल माझं राजकीय आणि कौट्रंबिक आयुष्य उद्ध्वस्थ करण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन त्यांनी केलं तर राठोड सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेनं मास्क सर्निटायझर आणि सुरक्षित सामाजिक अंतराचं उल्लंघन केल्याबद्दल दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टरिट बारवर छापा घालून पाचही बार काल रात्री सील केले आहेत ठाणे महानगरपालिका आयुक्त डा विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली कोरोना त्रिसूत्रींचं पालन न केल्यामुळे ही कारवाई केली

मुंबई शेअर बाजारात गेले काही दिवस सुरु असलेली घसरण आज थांबली

राज्यासाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा अशी मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे त्यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय खतं आणि रसायन मंत्र्यांची भेट घेतली यावेळी राज्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली राज्याला खताचा पुरवठा केंद्राकडून केला जातो गेल्या वर्षी खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता

डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना अन्य महापालिकांमधे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील लागू करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे

या योजनेची व्याप्ती अन्य महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढवावी म्हणून आठवले यांनी ही मागणी केली आहे यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आपण विशेष प्रयत्न करू त्यासाठी संबधित विभागाशी आपण लवकरच संपर्क साधणार आहोत असंही त्यांनी सांगितलं सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यात हळदक्रांतीला आता सुरूवात झाली आहे

उमेदच्या बचत गटांच्या माध्यमातून हळद हे नगदी पिक जिल्ह्यात घेतलं गेल तिथल्या लाल मातीतली हळद स्वादिष्ट आहे

हा उच्चांकी दर असल्याचं सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी सांगितल बेरोजगारी वाढलेली असताना हळद क्रांतीची सुरुवात झाली समाजातल्या प्रत्येक घटकांनी या अभियानात सहभाग घेतला हेच या अभियानाचे खरं यश असल्याचं नितेश राणे म्हणाले

तिची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सुरक्षित स्थळी सोडलं जाणार आहे ठाणे वन विभागानं वा बिंड ला क्रि वेल्फेअर असोसिएशन नवी मुंबई अग्निशमन दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मदतीनं शुक्रवार पासून शोध मोहीम राबवली होती

सोमवारी मध्यरात्री ही मगर पिंजऱ्यात अडकली राज्यात येत्या दोन दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे विदर्भात त्रळक भागात तापमानात किंचित घट झाली